प्रधानमंत्री आज उत्तरप्रदेशच्या दौ यावर असून सर्वप्रथम त्यांनी काशीविधनाथाचं दर्शन घेतलं त्यावेळी ते बोलत होते गंगाघाटापासून ते या मंदिरापर्यंतच्या मार्गाच्या सुशोभिकरणाच्या कामाचं उद्घाटनही यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं या मार्गिकेचं बांधकाम करताना सर्व नियम अटी आणि शास्त्रावर आधारित मूल्यांचं पालन केलं आहे असं त्यांनी सांगितलं या जगप्रसिद्ध मंदिराभोवतालची अतिक्रमण हटवण्याचं याआधी कधीही न घडलेलं काम पूर्ण केल्याबद्दल त्यांनी संतोष व्यक्त केला यानंतर प्रधानमंत्री वाराणशीतल्या दीनदयाळ हस्तकला संकुलात होणाऱ्या राष्ट्रीय महिला उपजीविका बैठकीत सहभागी होणार आहेत

लखनौ शिल्या मेट्रोरेल्वेचं उद्वाटन झाल्यानंतर ते एका जाहीर सभेत मार्गदर्शन करणार आहेत गाझियाबाद बेल्या विमानतळावर उभारलेल्या टर्मिनलचं लोकार्पणही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे गाजियाबादमधल्या मेट्रोच्या दिलशाद उद्यान शहीद स्थळ स्थानकाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे या मेट्रो कॉरिडॉर मध्ये आठ स्थानकं असतील त्यामुळे गाजियाबाद आणि नवी दिल्लीतल्या नागरिकांचा वाहतूक प्रश्न मार्गी लागेल अयोध्येतल्या राम जन्मभूमी बाबरी मशीद जमीन वादावर सन्मान्य तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण मध्यस्थांकडे सोपवलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती एफ एम खलिफुल्ला हे या मध्यस्थ समितीचं नेतृत्व करतील अध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर आणि ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू हे या समितीचे सदस्य आहेत या प्रकरणाची मध्यस्थी प्रक्रिया फैजाबादमधे येत्या आठवडयाभरात सुरु करावी आणि आठ आठवडयात पूर्ण करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे ही समिती आणखी सदस्य सामावून घेऊ शकते आणि कोणतीही अडचण आली तर सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे कळवू शकते असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे अयोध्या प्रकरणाची मध्यस्थी प्रक्रिया बंद दाराआड चालेल आणि मुद्रित किंवा ज्ञिक्ट्रॉनिक अशा कोणत्याही प्रसामाध्यमांनी याचं वार्ताकन करु नये असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत पाकिस्ताननं आपल्या भूमीवरुन कारवाई करणाऱ्या दहशतवादी गटांविरोधात शाक्षत स्वरुपाची कारवाई करावी असं अमेरिकेनं पाकिस्तानला सांगितलं आहे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याचे उपप्रवक्ते रॉबर्ट पालाडिनो यांनी बातमीदारांना ही माहिती दिली पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतानं बालाकोट खेल्या दहशतवाद्यांच्या अड्डयावर केलेल्या हवाई कारवायीनंतर वाढत्या जागतिक दबावाखाली पाकिस्तान काही दहशतवादी गटांविरोधात पावलं उचलू लागला असताना पालाडिनो यांनी हे वक्त्व्य केलं आहे पाकिस्ताननं उचलेल्या पावलांची अमेरिकेनं दखल घेतली असून भविष्यात असे हल्ले होऊ नयेत आणि भारतीय उपखंडात स्थेय रहावं यादृष्टीनं पाकिस्ताननं मधेच न थांबणारी कायमस्वरुपी कारवाई करावी यासाठी अमेरिका आव्हान करतच राहील असं ते म्हणाले भारत आणि कोस्टारिका परस्परांच्या हितांच्या महत्त्वाच्या आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञासंदर्भात एकत्र काम करू शकतात असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं आहे ते कोस्टारिकाची राजधानी सॅन जोस इथं भारत कोस्टारिका व्यापार मंचाला संबोधित करत होते

बदलत्या जगतिक वातावरणात भारत आणि कोस्टारिका यांच्यातले संबंध सातत्यानं दृढ होत चालले आहेत मात्र त्यांच्या आर्थिक संबंधांचा पूर्ण क्षमतेनं वापर करायला आणखी वाव असल्याचं त्यांनी नमूद केलं

पक्षाध्यक्ष राहुल गांधी त्यांच्या सध्याच्या अमेठी मतदारसंघातून तर संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टीनं पहिली उमेदवारी यादी जाहीर केली त्यात सहा लोकसभा मतदारसंघामधल्या उमेदवारांचा समावेश असून पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव मैनपुरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत मिझोराम राज्यपाल कुम्मनम राजशेखरनं यांनी पदाचा राजीनामा दिला आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यानीं त्यांचा राजीनामा स्वीकारला असून मिझोरामचे राज्यपाल म्हणून आसामचे राज्यपाल प्रा जगदीश मुखी यांची नियुक्ती केली आहे मिझोरामसाठी नव्या राज्यपालाची नियुक्ती होईपर्यंत प्रा मुखी दोन्ही राज्यांची जबाबदारी सांभाळतील पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणातला प्रमुख आरोपी नीरव मोदी याचा रायगड जिल्ह्यात समुद्रकिनारी असलेला आलिशान बगला आज पाडल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवशी यांनी सांगितल हा बगला सक्तवसुली संचालनालयानं जप्त केला होता

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हा बंगला पाडण्याचा आदेश जारी केला होता डिटोनेटरसचे नियंत्रित स्फोट घडवून हा बंगला पाडल्याचं अधिका यांनी सांगितलं या बंगल्यातलं जकुझी एक झुंबर आणि बुद्धमूर्ती सक्तवसुली संचालनालयाकडे सोपवण्यासाठी आधीच बाजूला काढली असल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं आज आंतर्राष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जात आहे

समानतेचा विचार करा हुशारीनं निर्मिती करा बदलासाठी नवनिर्मिती करा ही या वर्षीच्या महिला दिनाची संकल्पना आहे महिला आणि मुलींनी नवनिर्मितीवर भर देऊन स्त्री पुरुष समानतेचं लक्ष्य साध्य करावं हा या संकल्पनेमागचा उद्देश आहे उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये विसाव्या शतकातल्या कामगार चळवळीतून या दिवसाचा उदय झाला

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व देशवासीयांना आणि आपल्या यशानं देशाला वैभव प्राप्त करून देणाऱ्या भारतीय कन्यांना या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत महिलांचं अधिकाधिक सक्षमीकरण करण्याकडे आणि स्त्रीपुरुष समानतेवर सातत्यानं भर देत महिलांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याकडे भारतीय समाजाची वाटचाल सुरूच राहील असा विश्वास राष्ट्रपर्तींनी व्यक्त केला आहे फिल्म्स डिव्हिजन आज अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त स्त्रीप्रधान चित्रपटांचं विशेष प्रदर्शन करणार आहे मुंबईतल्या नव्या संग्रहालय भवनात संध्याकाळी सात वाजता हे चित्रपट प्रदर्शित केले जातील फिल्म्स डिव्हिजनच्या सहकार्यानं फिक्की फ्लोदेखिल दोन स्त्रीप्रधान माहितीपट प्रदर्शित करणार आहे

महिलांचं सक्षमीकरण आणि सामाजिक कल्याण यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला आणि संस्थांना महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत स्त्री पुरुष गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी असामान्य कामगिरी केल्याबद्दल यंदा एक खिडकी केंद्र आणि राज्यासाठीही नारी शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे भारत आणि अमेरिकेतल्या दूरचित्रवाहिनी वाहिन्यांवर गाजलेल्या अन्नतज्ज्ञ पद्मलक्ष्मी यांची यूएनडीपी अर्थात संयुक्त राष्ट्रसंघांच्या विकास कार्यक्रमानं आपल्या नव्या सद्भावना राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्व संध्येला काल यूएनडीपीचे संचालक अचिम स्टेनर यांनी ही घोषणा केली

पाच सामन्यांच्या या मालिकेत पहिले दोन्ही सामने भारतानं जिंकले असून आज सामना जिंकत विजयी आघाडी घेण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहील भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे भारताचे किदम्बी श्रीकांत आणि सायना नेहवाल यांनी ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे बी साई प्रणितचं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच आटोपलं

उपांत्यपूर्व फेरीत श्रीकांतची गाठ अव्वल मानांकित केंटो मोमोटा या जपानच्या खेळाडूशी तर सायना नेहवालची गाठ अव्वल मानांकित झू यिंग ताई या तैवानच्या खेळाडूशी पडणार आहे